कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात ऑक्टोबर महिन्यात भारनियमन करण्यात आलं होतं मात्र दिपावली सणाच्या काळात ते बंद करण्यात आलं आता कोळसा टंचाईचा प्रश्न सुटला असून वीज निर्मिती केंद्रांकडे पुरेसा कोळसा असल्यामुळे भारनियमन होणार नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे

त्यांच्या हस्ते काल खारकोपर रेल्वे स्थानकासह विविध विकास कामांचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते देशातले प्रकल्प आता वेळेच्या आत पूर्ण होत असून यापूर्वी राज्याला मिळणारा एक हजार कोटी रूपयांचा निधी आता साडे चार हजार कोटींवर गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी आणि विस्तारकांची बैठक काल नाशिक इथं पक्ष कार्यालयात घेण्यात आली त्यानंतर दानवे वार्ताहर परिषदेत बोलत होते केंद्र सरकारनं लोकहितांच्या योजना राबवल्या असून तळागाळातील लोकांचा विकास साधला आहे असं सांगत विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं त्याआधी नंदरबार इथं वार्ताहरांशी बोलतांना दानवे यांनी आगामी निवडण्कांमध्ये शिवसेनेनं भाजपसोबत युती करण्याचं आवाहनही केलं

मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदरसह पट्टीवडगाव परिमंडळातल्या विविध गावांतल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांनंतर ते बोलत होते

ते एकोणसाठ वर्षांचे होते

कर्करोगानं आजारी असलेले अनंत कुमार यांच्यावर अलिकडेच न्यूयॉर्क आणि लंडन इथं उपचार करण्यात आले होते त्यांच्या निधानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे

ते काल परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं आयोजित संधीवात आणि इतर वातविकार मोफत निदान तसंच उपचार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते हृदयरोगाच्या विविध शस्त्रक्रिया अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रॉमा अंतर्गत रुग्ण तसंच सर्व प्रकारच्या कर्करोगग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमुळे चांगला आधार मिळाल्याचंही लोणीकर यावेळी म्हणाले

तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचाही मुख्यमंत्री आढावा घेतील

यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

आंबेडकर चरित्र साहित्य आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्राध्यापक अविनाश डोळस यांचं काल पहाटे साडे पाच वाजता औरंगाबाद इथं हृदयविकारानं निधन झालं

मिलिंद महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते

त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

त्रिधारा पाटी इथं ठिय्या आंदोलन करत त्यांनी शासनाविरूद्ध घोषणा दिल्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रास्त आणि किफायतशीर दरानुसार ऊसाचा किमान हमीभाव एक रकमी मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी करु देणार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते

या योजनेतले लाभार्थी घर मिळाल्यानं समाधान व्यक्त करत आहेत

तर तो मंजूर होऊन घर भेटलेलं आहे

आणि ते घर आधी आमचं एकदम झोपडी टाईप घर होतं

पंतप्रधानांना खूप खूप धन्यवाद देत आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी ही माहिती दिली आहे लातूर जिल्ह्यातलं मुरुड हे गाव मोठं व्यापारी केंद्र असून लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी ही एकमेव रेल्वे असल्यानं मुरुडचा थांबा देण्याची मागणी मराठवाडा जन विकास परिषद अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळेंसह भाजप पदाधिकारी हनुमंत नागटिळक यांनी निवेदनाद्वारे केली होती

भारतानं हे आव्हान चार गड्याच्या मोबदल्यात सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं शिखर धवनला सामनाविर तर कुलदीप यादवला मालिकावीराचा प्रस्कार देण्यात आला

विजेच्या खांबावरच्या तारांची स्पार्किंग झाल्यामुळे ही आग लागली होती

संध्या रंगारी यांना राज्यस्तरीय अग्रणी काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या देशिंग इथल्या अग्रणी साहित्य समूहानं वाताहतीची कैफियत या त्यांच्या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार दिला